सूक्ष्म लघु आणि मध्यम क्षेत्रातील उद्योजकांसाठी कर भरणं अधिक सुलभ करण्याबाबतही मंत्रीगट विचार करत असल्याचं ते म्हणाले पटणा धिं काल व्यापार आणि उद्योग संघटनांच्या प्रतिनीधींबरोबर चर्चा झाली यावेळी नोंदणी विक्रेत्यांना कर विवरणपत्र भरण्याच्या कर्तव्यापासून वाचण्यासाठी दुसरा कुठलाही मार्ग नसल्याचं अधीया यांनी यावेळी सांगितलं देशांतर्गत विमान उड्डाणादरम्यान फोन आणि डेरनेट सुविधा पुढील किंवा त्यापुढील आठवड्यापासून उपलब्ध होऊ शकेल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानांमध्ये ही सुविधा उपलब्ध असेल अशी माहिती द्रसंचार सचिव अरुणा सुंदरराजन यांनी दिली केंद्र सरकार लवकरच याबाबतची अधिसूचना जारी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं या सुविधेमुळे प्रवाशांना विमानात फोनही करता येईल आणि डेरनेट तसंच वायफाय सेवेचाही वापर करता येणार आहे

राजा यांनी उस्मानाबाद क्षे पत्रकार परिषदेत दिली कच याची विल्हेवाट लावण्यासाठी लातूर महानगरपालिका आता पंढरपूर नगरपालिकेचा पॅटर्न वापरणार आहे कच याच्या विल्हेवाटीसाठी पंढरपूर नगरपालिकेत अत्याधुनिक यंत्रयामुश्रीचा वापर केला जातो

महानगरपालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी गाळे भाडे वाढ तसचं मालमत्ता करात वाढ करणार असल्याचं दिवेगावकर यांनी सांगितलं मुंबईच्या चौपाट्यांवर गेल्या पाच वर्षापूर्वी ऐन गणेशोत्सवाच्या काळात आढळलेले स्टिंग रे मासे यंदाही गिरगाव चौपाटीवर आढळले आहेत स्टिंग रे माशाचा दंश वेदनादायी असतो मात्र घाबरून जाऊ नये असं आवाहन मुंबई महापालिके ने केलं आहे विसर्जनासाठी चौपाटीवर प्रचंड गर्दी होते लाखो गणेशभक्त पाण्यात उतरतात अशावेळी स्टिंग रे च्या शेपटीवर चुकून पाय पडल्यास तो दश करण्याची शक्यता असते त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं पालिकेनं काळजी घेतली असून विविध चौपाट्यांवर प्राथमिक आरोग्य केंद्रं उभारली आहेत तसच सुरक्षा रक्षक ही तैनात करण्यात आले आहेत वस्त् आणि सेवा कराच्या नेटवर्कशी संबंधित मंत्रीगटाची आज बंगळुरू श्वें बैठक होत आहे मंत्रीगटाचे अध्यक्ष बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी जीएसटीनेटवर्कच्या कामकाजाचा आढावा घेतील पुढच्या वर्षी नवीन अर्ज जारी केल्यानंतर विवरणपत्र भरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रस्तावित नवीन सॉफ्टवेअरबद्दल ते चर्चा करणार आहेत

दरम्यान जीएसटीनेटवर्कशी संबंधित अनेक तांत्रिक अडचणी मंत्रीगटानं सोडवल्या आहेत राज्यात प्लॅस्टिक बंदीला तीन महिने पूर्ण होत आहेत

मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्त निधी चौधीरी यांनी आज ही माहिती दिली

प्रतिबंधित प्लॅस्टिक विरुद्धची पालिकेची कारवाई यापुढंही सुरुच राहणार असल्याचं चौधरी यांनी सांगितलं प्लॅस्टिकच्या दुष्परिणामांविषयी पालिकेनं जनजागृतीवर भर दिला असून या कामी गणेशोत्सव मंडळांची मदतही घेतली असल्याचं चौधरी म्हणाल्या साता यातल्या नागठाणे अं महामार्गावर आज सकाळी ह्युंडाई कारनं आयशर टॅम्पोला मागून जोरदार धडक दिल्यानं झालेल्या अपघातात कारमधल्या दोघांचा मृत्यू झाला तर एकजण जखमी झाला आहे

कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक ठिकाणी मराठवाडयात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रमराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी आज आणि उद्या पाऊस किंवा पावसाच्या सरी कोसळतील असं हवामान विभागानं म्हटलं आहे उत्तर मध्य महाराष्ट्र आणि कोकणात तुरळक ठिकाणी आज मुसळधार ते जोरदार पाऊस पडेल असा अंदाजही विभागानं व्यक्त केला आहे